कोरोना विषाण़मुळे निर्माण संकटकाळातील टाळेबंदी उठवण्यात येत असताना आपण या विषाणूला हरवणं तसंच अर्थव्यवस्थेला अधिक मजबूत करणं या दोन गोष्टींवर भर दयायला हवा असं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे त्यांनी आज आपल्या मन की बात उपक्रमांतर्गत सहासष्टाव्या भागात देशवासीयांना संबोधित केलं टाळेबंदी उठवली जात असताना आपण अधिक सावध रहायला हवं असं त्यांनी यावेळी नमूद केलं मास्क चा वापर बाहेर वावरताना एकमेकांपासून सुरक्षित अंतर राखणं किंवा अन्य आवश्यक काळजी घेतली नाही तर आपण इतरांनाही विशेषतः मुलं आणि ज्येष्ठांना संकटात टाकू असं ते म्हणाले आत्मनिर्भरतेकडे वाटचाल करताना स्थानिक वस्तूंच्या खरेदीचा आग्रह धरला पाहिजे असं त्यांनी स्पष्ट केलं संरक्षण साम्ग्रीच्या बाबतीतही देश आता आत्मनिर्भर होत असल्याचं त्यांनी एका श्रोत्याच्या प्रश्नाला उतर देताना सांगितलं लडाखमधे ज्यांनी भारतीय भूभागाकडे वक्र दृष्टी केली त्यांना चोख प्रत्यूतर देण्यात आलं असल्याचं सांगून देशासाठी प्राणांचं बलिदान देणाऱ्या सैनिकांना आणि त्यांच्या कुटुंबियांना मोदी यांनी सलाम केला

संकटांची मालिका जरी आली तरी धीराने त्यावर मात करुन उभं राहणं ही भारताची संस्कृती आहे असं सांगून कृषी कोळसा खाणी अशा विविध विषयात घेतलेल्या ऐतिहासिक निर्णयांची माहीती मोदी यांनी दिली निसर्गाच्या रक्षणासाठी पर्यावरणाच्या रक्षणासाठी लोकसहभाग आवश्यक आहे त्याम्ळे यंदा गणेशोत्सवात पर्यावरण स्नेही मूर्ती आणि विसर्जनासाठी सर्वांनी प्ढाकार घेण्याचं आवाहन त्यांनी केलं

राव यांच्या जन्मशताब्दी वर्षात त्यांचं जीवनकार्य आणि विचार याबाबत अधिकाधिक माहिती मिळवण्याचं आवाहनही त्यांनी केलं देशाच्या आर्थिक प्नर्रचनेत नरसिंह राव यांचं महत्वाचं योगदान आहे अशा शब्दात उपराष्ट्रपती एम् व्यंकय्या नायडू यांनी माजी प्रधानमंत्री नरसिंह राव यांच्या जयंतीनिमित आदरांजली वाहिली

राज्यातल्या जनतेशी त्यांनी आज समाजमाध्यादवारे थेट संवाद साधला राज्यातल्या कोरोना स्थितीचा आढावा मुख्यमंत्र्यांनी घेतला कोरोना काळातही शेतकरी अखंड कार्यरत आहे मात्र शेतकऱ्यांना या काळात ज्यांनी फसवलं त्यांच्यावर कडक कारवाई केली जाईल असं सांगत सरकार शेतकऱ्यांबरोबर असल्याची ग्वाही म्ख्यमंत्र्यांनी दिली

या थेरपीचा सर्वाधिक वापर महाराष्ट्र करत असून रक्तदानाप्रमाणे प्लाझ्मादान करण्याची आवश्यकता असल्याचं त्यांनी सांगितलं आषाढीचा सोहळा होणार नसला तरीही आपला प्रतिनिधी म्हणून कोरोनामधून राज्य म्क्त होण्यासाठी विठ्ठलाकडे साकडं घालणार असल्याचं ठाकरे म्हणाले

दहीहंडीचा उत्सव मंडळांनी रदद केल्याबददल ठाकरे यांनी मंडळांचे आभार मानले गणेशोत्सव नवरात्र ईद या उत्सवातही सरकारचा निर्णय मान्य असल्याचं मंडळांनी सांगितल्याबद्दल त्यांचेही आभार ठाकरे यांनी मानले अत्यावश्यक कामासाठीच बाहेर पडा मात्र सावधगिरी बाळगतचं आपल्याला कोरोना संकटातून बाहेर पडायचं आहे असं ते म्हणाले माजी म्ख्यमंत्री वसंतराव नाईक यांना आदरांजली वाहन ठाकरे यांनी संवादाला स्रुवात केली

मूंबई महानगर प्राधिकरणाची पायाभूत स्विधा विकासाची कामं करणाऱ्या अभियांत्रिकी कंपन्यांनी काम प्न्हा सुरु करण्याच्या दृष्टीनं स्थलांतरित कामगारांना प्न्हा बोलवायला सुरुवात केली आहे काम नसल्यामुळे आपापल्या गावी परत गेलेले मजूर प्ढच्या महिन्यात पुन्हा रुजू होतील असा अंदाज अधिकृत सूत्रांनी वर्तवला आहे

असं या अधिकाकाऱ्यांनी वृत्तसंस्थेला सांगितलं कोरोना प्रादूर्भावाचा धोका लक्षात घेता कोणत्याही कारणाने घरापासून दोन किलोमीटर परिघाबाहेर जाऊ नका असं आवाहन मुंबई पोलिसांनी नागरिकांना केलं आहे कार्यालयात जाणारे आणि तातडीच्या वैदयकीय कारणासाठीच परवानगी दिली जाईल

वैयक्तिक स्रक्षा आणि स्रक्षित अंतराच्या नियमांचं कोटेकोर पालन करावं

यामुळे बाजारात खेळतं भांडवलं वाढलं असून अर्थव्यवस्थेला पाठबळ मिळाल्याचं गृंतवण़क अभ्यासक संस्थांनी म्हटलं आहे

विशेष म्हणजे आधीच्या सलग तीन महिन्यात विदेशी ग्रंतवण्कदारांनी बाजारातून आपला पैसा काढून घेण्याचा सपाटा लावला होता

उपचारादरम्यान काल त्यांचा मृत्यू झालाअसं वृत संस्थेच्या बातमीत म्हटलं आहे

कोरोनाबाधितांची वाढती संख्या लक्षात घेऊन येत्या एक जुलैपासून रत्नागिरी जिल्ह्यात पून्हा एकदा लॉकडाउनची कडक अंमलबजावणी केली जाणार आहे

ही परिस्थिती लक्षात घेऊन ती अधिक गंभीर होऊ नये यासाठी प्न्हा एकदा लॉकडाउनचा निर्णय घेण्यात आला आहे

केवळ अत्यावश्यक सेवांना या लॉकडाउनमध्न वगळण्यात येणार आहे

अमरावती अकोला आणि बुलडाणा जिल्ह्यांच्या सीमेवर वारी इथं बांधलेल्या हन्मान सागर धरणावरचे वीज संच स्रू करण्यात आले आहेत

येत्या दोन दिवसात कोकण मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातल्या बहतांश ठिकाणी पावसाची शक्यता आहे कोकण आणि विदर्भातल्या तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह मुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागानं व्यक्त केली आहे